उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान हे केरळचे कलराज मिश्र हे राजस्थानचे तर माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असतील तेलंगणाच्या राज्यपालपदाची जबाबदारी डॉक्टर तमिलीसाई सुंदरराजन यांच्यावर सोपवण्यात आल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे स्वतंत्र उत्तराखंड राज्याचे पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत

या अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील कोणत्याही एका मतदारांना युजर नेम आणि पासवर्ड देण्यात येईल तो सदस्या मतदार नोंदणीशी संबंधित सर्व कागदपत्रे अपलोड करणे आणि स्वतःचे तसचं कुटुंबातील सदस्यांचे तपशील भरु शकेल

उजनीचे पाणी लातूर पर्यंत आणले जाईल असं आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं आहे भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त लातूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते वॉटर ग्रीड योजनेच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या निविदा निघाल्या आहेत लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आचारसंहितेच्या आत निविदा काढण्याचा आपला प्रयत्न आहे असंही ते म्हणाले महाजनादेश यात्रेच्या दसऱ्या टप्प्याचा समारोप आज सायंकाळी केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे

टी महामंडळाच्या धावत्या बसला आग लागल्याची घटना आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावर घडली रायगड जिल्हयातील लोणेरे जवळ लागलेल्या या आगीत ही बस पूर्णतः जळून खाक झाली बसच्या बॉनेटमधून धूर येत असल्याचं लक्षात आल्यामुळे सावध झालेल्या चालकानं बस रस्त्याच्या कडेला लावून सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवलं त्यामुळे कुठलीही हानी झाली नाही महाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं ही आग विझविली मात्र यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आज सकाळी मालवणी भागात ही घटना घडली जखमींवर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात रसायन कारखान्यात झालेल्या स्फोटाप्रकरणी व्यवस्थापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

जालना जिल्ह्यातही सर्वद्र पाऊस झाला आहे

यासाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नुकतीच बँकर्सची बैठक घेतली